गेल्या वर्षापासून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्याची टक्केवारी वाढत असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे

आगामी बकरी ईदचा सण साधेपणानं शक्य झालं तर प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ते काल बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत बोलत होते उपम्ख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशम्ख तसंच इतर मंत्री आमदार लोकप्रतिनिधी यांनीही बकरी ईद साधेपणानं आणि कुठंही गर्दी न करता साजरी करावी असं आवाहन केलं मुख्यमंत्री म्हणाले की कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचं मोठं आव्हान आहे सण उत्सव साजरे करताना गर्दी होऊ न देणं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे तसंच वाहत्कीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढत असल्यानं त्याचाही विचार करावा त्यामुळे बकरी ईद निमित बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको असं त्यांनी सांगितलं शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत आंतरराज्य वाहतूक अवघड आहे त्याचाही विचार करावा लागेल कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसंच पोलीसांवरचा ताण विचारात घेऊन ईद साधेपणानं करावी असं गृहमंत्री अनिल देशम्ख म्हणाले अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ प्रकल्पाच्या बाहेरुन करावी अशी विनंती मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे भारतीय वन्यजीव संस्थेने या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करण्याची सुचना केली आहे

बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे त्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करताना मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे व येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे महत्वाचे आहे त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असे म्ख्यमंत्री या पत्रात नमूद केले आहे वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी दुर केल्याशिवाय वीज जोडणी कापली जाणार नाही असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काल मंत्रालयात आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते सामान्य ग्राहकांचा एकृण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोइन त्या त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी यांनी बेस्ट टाटा महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले

एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली

तूर्त या आरक्षणाला स्थगिती दयायला न्यायालयानं नकार दिला आहे सुनावणीसाठी क्णाला किती वेळ द्यावा जेणेकरुन क्णालाही दुसऱ्यांदा युक्तिवाद करावा लागणार नाही याबाबत खटल्यातल्या सर्व पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलं अशा प्रकारच्या प्रकरणाची प्रत्यक्ष सूनावणी होणं गरजेचं आहे असं मत काही याचिकादारांचे वकील श्याम दिवाण यांनी न्यायालयाप्ढं मांडलं

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार बंद राहतील असं जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे

टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व द्कानं बंद असतील ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल

असंही ते म्हणाले

आर्वी येथील सेवाग्राम इथे दाखल असलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील हे रुग्ण आहेत

दरम्यान जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे